प्रत्येकनवीनवर्षनव्यासुरुवातीचीसंधीदेतं तसंचवैयक्तिकआणिसामूहिकविकासालाचालनादेतं असंत्यांनीआपल्याश्भेच्छासंदेशातम्हटलंआहे

प्रधानमंत्रीनरेंद्रमोदीयांनीदेशवासियांनानववर्षाच्याशुभेच्छादिल्याआहेत राज्यपालभगतसिंहकोश्यारीयांनीनववर्षानिमित्तसराज्यातल्याजनतेलाशुभेच्छादिल्याकरोनाविरुद्धसावधगिरीबाळगूनआगामीवर्षां तआपणदेशासाठी राज्यासाठीतसंचसमाजासाठीअधिकनिष्ठेनंआणिसमर्पणभावनेनंकामकरण्याचासंकल्पकरूया असंत्यांनीआपल्याशुभेच्छासंदेशातम्हटलंआहे मुख्यमंत्रीउद्दवठाकरेयांनीराज्यातल्याजनतेलानववर्षाच्याशुभेच्छादिल्याअसूननववर्षातवैय क्तिकआरोग्यासह इतरांच्याआरोग्याचीकाळजीघेण्याचासंकल्पकरण्याचंआवाहनकेलंआहे

नवीनवर्षसर्वांच्याजीवनातसुख शांती समृद्धी उत्तमआरोग्य आणिसमाधानघेऊनयेवो संपूर्णजगकोरोनामुकहोऊनसर्वांनामुक्तसंचाराचाआनंदघेण्याचीसंधीलवकरमिळो असंत्यांनीम्हटलंआहे

कोरोनाप्रतिबंधात्मकनियमांचंपालनकरतराज्यातल्याजनतेनंनव्यावर्षाचंस्वागतसाधेपणानंकेलं मुंबईतल्यागेटवेऑफइंडिया चौपाटी उद्यानंआणिअन्यठिकाणीनववर्षाच्यापूर्वसंध्येलानेहमीप्रमाणेगर्दीदिसलीनाही गृहविभागानंजारीकेलेल्याकोरोनाप्रतिबंधकउपाययोजनांचंनागरिकांनीकाटेकोरपणेपालनकेलंआणिघरच्याघरीचसाधेपणानंनववर्षाचंस्वागत केलं महापुरुषांनीसमाजासाठीकेलेल्याकामाचंस्मरणव्हावंम्हणूनउभारण्यातयेणाऱ्यापुतळ्यांचीदेखभालहोतनाही हीगोष्टलक्षातघेऊननववर्षदिनीआजवाशिमइथल्यातरुणांनीशहरातल्यामहापुरुषांच्यापुतळ्यांचीस्वच्छताकेली नाशिकजिल्ह्यातनवीनवर्षाचंस्वागतमोठ्याउत्साहातकरण्यातआलं कोरोनाप्रतिबंधात्मकनिबंधलागूअसूनहीनागरिकांमध्येउत्साहकायमदिसला

धुळेजिल्ह्यातनागरिकांनीनववर्षाच्यापूर्वसंध्येलातंबाखू गुटखा पानमसालाअशापदार्थांचंव्यसनसोडण्याचासंकल्पकेला व्यसनमुक्तीसंघटनेनंयावेळीयापदार्थांचीहोळीकेली सर्वांसाठीघरंदेण्याचंआश्वासनप्रधानमंत्रीनरेंद्रमोदीयांनीदिलंअसूनगरीबांचेहालसंपुष्टातआणण्याचीवेळआलीअसल्याचंहीत्यांनीम्ह टलंआहे

लोकांच्याकल्याणासाठीतंत्रज्ञानाचाकितीउत्तमवापरकरतायेतो हेयाप्रकल्पातूनदिसतं नागरीगृहनिर्माणाचीगरजपूर्णकरण्यासाठीहेप्रकल्पउपयुक्तठरतील असंतेम्हणाले आधीच्यासरकारांच्याप्राधान्यक्रमातगृहनिर्माणयोजनांनास्थाननव्हतं मात्रसर्वांगिणविकासाशिवायआमूलाग्रबदलशक्यनाहीहेसध्याच्यासरकारनंओळखलं त्यामुळेदेशानंनवादृष्टिकोनआणिवेगळीवाटस्वीकारलीअसल्याचंत्यांनीसांगितलं कोरोनालसीकरणाचाड्रायरनउद्यादेशभरहोणारअसूनत्यासाठीराज्यातल्यापुणे नागपूर जालना नंदूरबारयाचारजिल्ह्यांचीनिवडकेलीआहे आरोग्यमंत्रीराजेशटोपेयांनीहीमाहितीदिली केंद्रीयआरोग्यमंत्रालयानंकालयाबाबतघेतलेल्याव्हीडीओकॉन्फरन्सिंगच्यामाध्यमातूनलसीकरणासाठीकशाप्रकारेतयारीकरायचीयाबाबतमा र्गदर्शनकेल्याचंत्यांनीसांगितलं ड्रायरनसाठीएकाचजिल्ह्यातलीतीनआरोग्यकेंद्रंनिवडलीआहेत

मात्रप्रत्यक्षातलसटोचलीजाणारनाही

लसीकरणाच्याठिकाणीवीज इंटरनेट सुरक्षायासोबतप्रतिक्षाकक्ष लसीकरणकक्षआणिनिरीक्षणकक्षअसेतिनंकक्षकेलेजातील

जागतिकआरोग्यसंघटनेनंफायझरबायोएन्टेकच्याकोरोनाप्रतिबंधकलसीचाआपत्कालीनवापरकरायलामंजुरीदिलीआहे

औरंगाबादशहराच्यानामांतरालाकाँग्रेसचापूर्णविरोधअसून असाकोणताहीमुद्दाकाँग्रेसच्याउद्दीष्टातकधीहीनसल्याचं पक्षाचेप्रदेशाध्यक्षआणिमहसूलमंत्रीबाळासाहेबथोरातयांनीम्हटलंआहे

औरंगाबादमहापालिकेच्यानिवडणुकीतकाँग्रेसपक्षपूर्णताकदीनंउतरणारअसल्याचं थोरातयांनीसांगितलं औरंगाबादमहापालिकेवरकाँग्रेसचामहापौरव्हावा यासाठीकार्यकर्त्यांनीजोमानंकामालालागावं असंआवाहनहीत्यांनीकेलं

पुणेजिल्ह्यातल्याकोरेगावभीमाइथल्याविजयस्तंभालाउपमुख्यमंत्रीअजितपवारयांनीआजअभिवादनकेलं कोरेगावभीमाविजयस्तंभालाअभिवादनकरण्यासाठीदरवर्षीयेणाऱ्यानागरिकांच्याभावनांबद्दलउपमुख्यमंत्र्यांनीआदरव्यक्तकेलाआहे

जिल्ह्यातकालाएकारुग्णाचाकोरोनामुळेमृत्यूझाला

हिंगोलीजिल्ह्यातकालकेवळएकानव्याकोरोनाबाधिताचीनोंदझाली

दुग्धव्यवसायआणिपश्संवर्धनमंत्रीसुनीलकेदारयांनीआजनागपूरइथंतलावांमधलीमत्स्यचोरीरोखण्यासाठीगस्तीनौकेचीसुरुवातके ली यायोजनेमुळेमत्स्यपालनकरणाऱ्यासंस्थानाउत्पन्नवाढीसाठीमदतहोईलअसंकेंदारयांनीसांगितलं

अंजलीपाटीलयांनीजळगावतालुक्यातल्याभादलीप्रामपंचायतीच्यानिवडणुकीसाठीउमेदवारम्हणूनअर्जभरलाहोता मात्रहाप्रभागमहिलांसाठीराखीवअसल्याचंकारणदेतनिवडणुकअधिकाऱ्यांनीत्यांचाअर्जफेटाळला यानंतरअंजलीपाटीलयांच्यासहवंचितबहुजनआघाडीच्याकार्यकर्त्यांनीतहसीलकार्यालयातधरणंआंदोलनहीकेलं अर्जनाकारल्याबाबतनिवडणुकनिर्णयअधिका यांनीदिलेल्यालेखीउत्तरानंसमाधाननझाल्यामुळेपाटीलयांनीन्यायालयातदादमागायचानिर्णय घेतलाआहे आरोग्यमंत्रीराजेशटोपेयांनीकालवाशिमजिल्ह्याचादौराकेला यादौऱ्यातटोपेयांनीपोहरादेवीइथल्याधार्मिकपर्यटनस्थळाच्याविकासयोजनांचीमाहितीघेतली